राष्ट्रीय एकता आणि संकल्प दिनांचं आयोजन शेती नकसान राज्याच्या विविध भागांमध्ये सतत होत असलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी पाठविलेल्या बातम्यांनुसार या नुकसानाची पाहणी आणि पंचनामे त्वरेनं करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे त्यानुसार काही ठिकाणी प्रशासनातर्फे कामही सुरु करण्यात आलं आहे पण पावसानं त्या कामातही अडचणी येत आहेत मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिलेला आहे मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे ध्रळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे ध्रळे तालुक्यात तसंच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे आधीच कोरड्या दुष्काळाने हैराण असलेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी यावेळी ओल्या दृष्काळामुळे मोठ्या संकटात सापडला आहे पाऊस सोलापुरात काल संध्याकाळी वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळं झाडांच्या फांद्या मोडून पडल्या

नाशिक शहर आणि जिल्ह्यातही काल अनेक भागात पाऊस झाला ग्रामीण भागातल्या नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याच्या कामातही पावसामूळं अडचण येत आहे

अमरावती जिल्ह्यातही वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला एके ठिकाणी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोन महिला आणि एका प्रुषाचा समावेश आहे बीड जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत

नांदेडमध्ये लोक प्रतिनिधींनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकड केली आहे

दरम्यान नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातल्या बाभळी बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला आहे

उसाघ्या थकबाकीचे पेमेंट आणि नवीन इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी या कर्जाचा उपयोग केला जाणार होता केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत केवळ आठशे कोटी रुपये कर्जाचं वाटप विविध बँकांमार्फत झालं आहे

नायड् वैज्ञानिक संशोधन लोकांपर्यंत स्थानिक भाषेतून पोहोचायला हवं आणि त्यासाठी वैज्ञानिक संशोधन संस्थांनी प्रयत्न करायला हवेत असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे ते काल नागपूर इथं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी मध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते संशोधनाचे लाभ लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवायचे असतील तर संशोधन प्रक्रीयेत त्यांचा सक्रीय सहभाग ही असायला हवा असं मत नायडू यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते जागृती एक समाज एक लक्ष्य या नीरी च्या लोकसंपर्क अभियानाचाही शुभारंभ झाला

उमेदवारांची संख्या विचारात घेऊन काल पहाटे पासूनच भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक चाचणी सुरू करावी लागली काल महाराष्ट्र राज्यातून आलेल्या युवकांची भरती झाली असून आज राजस्थान आणि त्यानंतर अन्य राज्यांची भरती होणार आहे त्यामुळे भरती प्रक्रिया चार ते पाच दिवस चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान या उमेदवारांची राहण्या जेवण्याची सोय नसल्याने त्यांना सर्व कामे उघड्यावरच करावी लागत आहेत भाजपा भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बिनविरोध निवड झाली आहे विधिमंडळ पक्षाची बैठक काल मुंबईत पक्षाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्रसिंग तोमर यांच्या उपस्थितीत झाली चंद्रकांत पाटील यांनी पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला या निवडीमुळे आता फडणविसच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे दावेदार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे दरम्यान शिवसेना आमदारांची आज मुंबईत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे

आम्हाला विरोधात बसायचाच जनादेश मिळाला आहे असं ते म्हणाले भाजपाशी शिवसेनेनं काडीमोड घेतला तर कॉप्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल अशी चर्चा होत असताना आलेल्या या खुलाशामुळे शिवसेनेला आता फारशी ताठर भूमिका घेता येणं शक्य दिसत नाही

यानिमित सर्वत्र एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सरदार पटेलांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी इथं जाऊन पटेल यांना अभिवादन करणार आहेत पुण्यातल्या विधानभवन इथंही विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर रामयांच्या उपस्थितीत एकता दौड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस राष्ट्रीय संकल्प दिन म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे एनपीएस अनिवासी भारतीय नागरिकही आता राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी पात्र ठरणार आहेत पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात पीएफआरडीएनं काल ही घोषणा केली

रेल्वे मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व घाटात मंकी हिल आणि कर्जत दरम्यान अप लाईनवर पायाभूत सुविधांचे काम सुरु असल्यामुळे कालपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे यामध्ये मुंबई पंढरपूर मुंबई विजापूर नांदेड पनवेल पूणे मुंबई प्रगती एक्सप्रेस या गाड्या नोव्हेंबर अखेरपर्यंत रद्द राहतील भुसावळ पूणे गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे तर कोल्हापूर मुंबईसह दक्षिणेकडे ये जा करणाऱ्या काही गाड्या नोव्हेंबर अखेरपर्यंत पूण्यापर्यंतच धावतील असं मध्य रेल्वेनं एका प्रसिद्धी पत्रकात आहे

बँकांच्या कामकाजाच्या वेळेत एकवाक्यता आणण्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्स समितीने हा निर्णय घेतला आहे

आंबेनळी घा महाबळेश्वरला कोकणासोबत जोडणार्या आंबेनळी घाटात काल सायंकाळी पुन्हा एक मोठी द्र्घटना थोडक्यात टळली

हवामान क्यार वादळ अजूनही अरबी समुद्रावर घोंगावत असतानाच लक्षद्वीपजवळ नव्या वादळाच्या निर्मितीचे वेध लागले आहेत

नव्या चक्रीवादळाचं नाव महा असेल आणि ते ईशान्येच्या दिशेनं पुढे सरकणार असल्यानं भारताच्या किनाऱ्याला त्याचा तडाखा बसण्याची शक्यता नाही पुढील चोवीस तासात राज्याच्या सर्वच भागांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे